जपानच्या दौ यावर असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज टोकियो ििं पोहोचले या दौ यात ते भारत जपान वार्षिक द्विपक्षीय संमेलनात सहभागी होणार आहेत मोदी यांच्या स्वागतासाठी जपानचे प्रधानमंत्री शिंजो अॅबे यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत यामानाशी खिल्या रोबोटिक्स आणि स्वयंचलित आस्थापनांनाही ते भेट देणार आहेत

येत्य सोमवारी ते जपानमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील त्यानंतर तिथले प्रमुख नेते उद्योजक आणि मान्यवरांशीही ते चर्चा करतील यावेळी काही प्रमुख भारतीय उद्योजकही या चर्चासत्रात भाग घेणार आहेत सोमवारीचं प्रधानमंत्र्यांचं समारंभपूर्वक स्वागत होणार असून लगेचच प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा आणि संयुक्त निवेदनं जाहीर होतील आपला हा दौरा भारत आणि जपानच्या तिहासात खोलवर रुजलेल्या पारंपारिक मैत्रीला चालना देऊन अधिक उत्तम भविष्यासाठीचा पाया ठरेल अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे यासह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि व्यापारामधली भागीदारी अधिक मजबूत होईल असंही ते म्हणाले महापौरांना अधिक आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार मिळावेत या त्यांच्या मागणीसाठी आपलं सरकार विशेष लक्ष देईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे

मात्र महापौरांना सध्या असलेल्या अधिकारांबद्दल त्यांनी जाणून घ्यावं आणि त्यांचा योग्य वापर करावा अशी सूचनाही त्यांनी केली

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी होते राज्यांच्या विकासात महानगरांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं राज्यातल्या ग्रामीण बचतगटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तुंचं प्रदर्शन आता थेट अमेरीकेत होणार आहे यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण बचतगटांच्या महिलांचा समुह अमेरीकेला चालला आहेत यात विशेष करुन वारली उत्पादनं हस्तकला उत्पादनं महाराष्ट्राची वैशिष्ट्यं असलेली वस्त्र उत्पादनं खाद्यसंस्कृती हातमाग वियार्दीचा समावेश असेल

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी तसंच मराठा आरक्षण मागण्यासांठी काढलेल्या मोर्चा नंतर आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबद्दल होत असलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं यावर विचारविनिमय करुन निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे अनेक संघटनांकडून यासंदर्भात सातत्यानं मागणी केली जात होती कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरीक्त पोलिस महासंचालक या समितीच्या अध्यक्षस्थानी असून दोन पोलिस महानिरीक्षक या समितीत असतील

जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आरक्षणाबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते

अस मत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं

त्यामुळेच आज देशातल्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य आणि चांगला भाव मिळत आहे असं त्यांनी सांगितलं सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेल्या पटेल यांनी बांबू लागवडीची पाहणी केली तसंच कॉनबॅक या बांबूपासून फर्निचर तयार करणाऱ्या केंद्राला भेट दिली

भारतात नियोजनबद्ध घुसखोरीला पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न कायम राहिल्यास भारतीय लष्कर त्यांना चोख प्रत्युत्तर देईल असा श्रीारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे बहात्तराव्या पायदळ दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमानंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते काश्मीरमध्ये जमावाकडून झालेल्या दगडफेकीत एका सैनिकाला वीरमरण आल्याप्रकरणी लष्करानं प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे असं ते म्हणाले मुलींचा जन्मदर वाढवणं त्यांना शिक्षण देणं तसंच बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी शासनानं सुरु केलेली सुकन्या योजना विलिन करुन माझी कन्या भाग्यश्री ही नविन योजना सुरु करण्यात आली आहे

भंडारदरा धरणातून जायकवाडी साठी पाणी सोडण्यासाठी आमचा विरोध नाही मात्र आमच्या भागातलं पाणी देत आहात तर आमचा भाग दुष्काळी जाहीर करावा अन्यथा आम्ही निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही नदीपात्रात बसून राहू अशी भुमिका अकोले तालुका शेतकरी संघर्ष समितीनं आज घेतला

दुरध्वनी कंपन्यांनी ग्राहकांच्या वैयक्तिक ओळख पडताळणीसाठी आधार चा वापर थांबवावा असे निर्देश सरकारनं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयानं गेल्या माहिन्यात या संदर्भात दिलेल्या निर्णयाचं पालन करावं असं सरकारनं बजावलं आहे

यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा आणि राळेगाव तालुक्यातील गावांमध्ये आता दिवसाचे भारनियमन बंद होणार आहे दिवसा दहा तास वीज असल्याने परिसरातील शेतक यांना मोठा दिलासा मिळणार आहे या परिसरात सध्या नरभक्षक टी वन वाघिणीचा वावर आहे रात्री बेरात्री शेतात काम करतांना शेतक यांच्या मनात नरभक्षक वाधिणीची भीती राहत होती ही भीती द्र करून शेतक यांना दिलासा देण्यासाठी ही पावलं शासनानं उचलली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं